तोच सामनावीर ठरला भारताच्या एकाही फलंदाजाला तशी कामगिरी करता आली नाही

या सामन्यात भारतीय संघांचं नसूविव महेंद्र सिंग धोनीनं कलि होतं